केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर

सिंग यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली ग्राहकांच्या आधिकारांचं रक्षण करण्याकरता पहिल्यांदाच असा ठोस निर्णय घेतला जात असल्याचं त्यांनी सांगितलं

दंडाची ही रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असंही ते म्हणाले वीजवितरणात कुठेही बाधा आली तर ठरविक काळात त्याची पूर्तता करणं हे वीजकंपन्यांना बंधनकारक राहणार आहे भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे मंदीची लाट आली असून जीएसटी नोटबंदी हेच मंदीचं मुख्य कारण असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे त्या काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या नेत्यांना पदाचं आमिष दाखवून भाजप पक्षात घेत असून काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते मंत्री बनणार असतील तर सत्ता कोणाचीही असली तरीही सरकार आमचंच असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं शीखविरोधी दंगलीच्या ज्या प्रकरणांमधे आरोपी निर्दोष सुटले किंवा त्यांचे खटले बंद झाले अशा सात प्रकरणांची पुन्हा चौकशी करायचं विशेष तपास पथकानं ठरवलं आहे केंद्रिय गृह मंत्रालयानं हे विशेष तपास पथक स्थापन केलं आहे

त्यांची छाननी किंवा प्राथमिक चौकशी हे विशेष तपास पथक करणार आहे या प्रकरणांबाबत माहिती देण्याचं जाहीर आवाहन या पथकानं केलं आहे ब्रेक्झिट प्रश्नी निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी लवकर निवडणूक घेण्याचा ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांचा दुसरा प्रयत्नही संसद सदस्यांनी फेटाळून लावला आहे बोरीस यांचं स्थान या निवडणूकांमुळे पक्क होण्याची शक्यता असली तरी त्याला मंजूरी द्यायला कनिष्ठ सभागृहांन नकार दिल्यानं आक्रमक सदस्यापुढं बोरीस जॉन्सन हतबल झाल्याचं स्पष्ट झालं आहे

या प्रकरणातल्या काही विशिष्ट आर्थिक व्यवहारांचा उलगडा व्हावा या दृष्टीने इंद्राणी मुखर्जीची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयनं काल न्यायालयाकडे मागितली होती

रशियाच्या क्रितेरनिबर्ग क्रि सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत आज पासून भारताची मोहिम सुरू होईल

अमित पंघल आशिष कुमार संजीत कविंदर सिंग बिश्त आणि द्योधनसिंग नेगी हे भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत